कोरोनावरील लसीच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरू असलेल्या चाचण्यांना प्रारंभिक यश

गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीची व्यवस्था सशर्त

पंतप्रधान आत्मनिर्भर देशाचं स्वप्न साकार करण्यासाठी भारताची वेगानं वाटचाल सुरू आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

भारतात गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असल्याचं पंतप्रधान म्हणाले कोरोना संकट काळात घरातून काम ही कार्य प्रणाली मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे ती कार्यप्रणाली सुरळीत चालण्याच्या दृष्टीनं अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं ते म्हणाले आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकीकृत आणि किफायतशीर आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी देशात काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं

आत्मनिर्भर भारत या संकल्पनेची कृष्णा यांनी प्रशंसा केली

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना अनुभव आणि मतं नमो ऍप किंवा माय जी ओ व्ही वर पाठवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे आकाशवाणीची सर्व केंद्र संकेतस्थळ आणि न्यूजऑन एआयआर या ऍपवरुन हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल

स्वयंसेवक नोंदणीसाठी संस्थेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचंही गुलेरिया यांनी नमूद केलं दरम्यान इंग्लंड मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात ज्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत त्यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील प्रारंभिक निष्कर्ष मोठाच दिलासा देणारे आहेत

या लसीच्या संशोधनात पुण्यातल्या सीरम इन्स्टीट्यूटचाही सहभाग आहे

तत्रशिक्षण विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करून सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परिक्षा घ्या असे निर्देश आपण सर्व विद्यापीठं आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांना दिले आहेत असं काल अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे अंतिम सत्राच्या परिक्षा रद्द करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय खारीज करण्याची विनंती करणाऱ्या एका याचिकेवर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे काल या सुनावणी दरम्यान तंत्र शिक्षण परिषदेनं परिक्षा घेण्याच्या बाजून असलेली आपली भूमिका स्पष्ट केली विद्यार्त्यांचं हित त्यांचं आरोग्य आणि सुरक्षेची काळजी आणि परिक्षांची आवश्यकता लक्षात घेऊनच युजीसीनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यामुळे त्यांचं पालन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असं शिक्षण परिषदेच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे

चाकरमानी मुंबई ठाणे आणि पुण्यासह राज्यातील विविध भागातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी काही अटी आणि नियम पाळून एसटीची व्यवस्था करण्यात येणार असल्याच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल सांगितलं एसटीने कोकणात जाण्यासाठी काय नियम असतील याची माहिती लवकरच देण्यात येईल असही ते म्हणाले आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून एसटी सेवा उपलब्ध करून दिली जाईल असं परब यांनी सांगितलं दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस टी ची सेवा अत्यल्प प्रमाणात सुरु असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचं अनिल परब यांनी ट्वीटरद्वारे कळवलं आहे येत्या काळात गरजेनुसार संबधित नियूक्त्या पुन्हा केल्या जातील याबाबत प्रसार माध्यमातून येत असलेल्या बातम्या चुकीच्या असून कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करण्यात आलं नसल्याचंही परब यांनी स्पष्ट केलं आहे द्ध दूध दरवाढीच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले असून काल पुणे शहर आणि जिल्ह्यातील भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन आणि दूधाच्या पिशव्या प्रतिकात्मक भेट दिल्या खासदार गिरीश बापट भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सांगली नाशिक अमरावती परभणी नांदेड उस्मानाबादसह विविध ठिकाणीही महायुती तर्फे दुध दर वाढीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं आज पहाटे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यात पुणे बेंगलोर महामार्गावर फाटा इथं दुधाचा टँकर अडवून दुध रस्त्यावर ओतून दिले

या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि द्रध संघाच्या प्रशांवर चर्चा करण्यासाठी द्रग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक होणार आहे कोरोना संकटाच्या काळात राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटल्यामुळे दूध संघांकडून कमी दराने दूध खरेदी केली जात होती असं केदार यांनी म्हटलं आहे डिजीटल स्त्री शक्ती महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने डिजीटल स्त्री शक्ती उपक्रम राबविण्यात येणार आहे

राज्यभरातील दहा शहरांमधील पाच हजार महाविद्यालयीन तरूणींना डिजीटल स्त्री शक्ती उपक्रमामार्फत वेबिनारच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज या प्राशिक्षण कार्यक्रमाचे आँनलाइन उद्घाटन होईल मोबाईल इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच महिलांविरोधातील सायबर गुन्हे फसवणूक यातही वाढ होत आहे मुलींना सायबर विश्वातील सुरक्षित वापर आणि वावर याकरिता प्रशिक्षित करण्यासाठी हा उपक्रम सुरु होत आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मुंबईहून गौरीशंकर घाले यांच्यासह दीपा भंडारे पुणे वरवरा राव एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले कवी वरवरा राव यांची प्रकृती कशी आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांना योग्य अंतर राखून त्यांना बघता येईल का अशी विचारणा काल मुंबई उच्च न्यायालयानं राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य सरकारकडे केली

पिंपरी ते रेंज हिल या मार्गावरील फुगेवाडी मेट्रो स्थानकाच्या कॉन्कोर्स फलाटाच काम सुरु आहे मेट्रो च्या पहिल्या मजल्याला कॉन्कोर्स म्हणतात या ठिकाणी तिकिट विक्री तसच इतर सुविधा असतात आणि त्यानंतर् दुसऱ्या मजल्या वर प्रत्यक्ष फलाट असतो त्या ठिकाणी जाण्या साठी जीना सरकता जीना आणि लिफ्ट ची सुविधा असणार आहे पुणे मेट्रोच पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गावरील काम सुरु आहे मेट्रो मार्गिकेचे खांब उभारणे रूळ टाकणे विद्युत तारा सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम सध्या सुरु आहेत

देओल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल आणि प्रकल्प संचालक सुबोध गुप्ता यांनी काल विविध ठीकणच्या कामांना भेट दिली टी बी एम तानसा एक इथल्या टनलिंगच्या सायन्स म्युझियम स्थानकाच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला

न्यायालय महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मकोकासाठीचं विशेष न्यायालय सांगलीत सुरू करण्यात आलं आहे यासाठी सांगलीतल्या तीन तर इस्लामपूर मधल्या एका विद्यमान जिल्हा न्यायाधीशांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या संशयितांच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या ममोका न्यायालयात होत होती

नाशिकच्या म्हाडा आणि वांद्रे पूर्व इथल्या कार्यालयात कालपासून अर्ज विक्रीला सुरुवात झाली या योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी म्हाडाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन प्राधिकरणानं केलं आहे अळी वाशिम जिल्ह्यातील संत्र्याच्या झाडांवर लेमन बटरफ्लाय म्हणजेच हिरवी पाने खाणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला आहे ही अळी संत्र्याची पाने खात असल्यानं झाडांच्या पोषणाला मोठी बाधा पोहोचत आहे त्यामुळे येणाऱ्या संत्र्याच्या बहराला त्याचा फटका बसून उत्पादनात घट होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे हवामान राज्यात आज आणि उद्या पाऊसमान काहीसं कमी राहिल कोकणात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असली तरी तो सार्वत्रिक नसेल

तम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासाई बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार